आय सी सी जागतिक करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा न्यूझीलंड विरुद्ध नॉटिंगहॅम खेला सामना पावसामुळे रद्द प्रधानमंत्री मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यात आज बिश्केक श्वे द्विपक्षीय चर्चा झाली यामधे दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली दोन्ही देशांनी धोरणात्मक बाबींमधे सकारात्मक राहून परस्पर संबंध दृढ करण्यावर भर दिला असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं शी जीनपिंग यांनी निवडणूक विजयाबद्दल मोदी यांचं अभिनंदन केलं त्याआधी किर्गिझीस्तानात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या एकोणीसाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केक श्वें पोचले प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवडून आल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद आहे या परिषदेत आठ देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असून चार देशांच्या प्रमुखांची निरीक्षक म्हणून उपस्थिती राहणार आहे या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी हे रशियाचे राष्ट्राध्क्ष व्लादिमीर पुतीन किरगीज प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्क्ष आणि शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष सुरोनबे जिनबाकोफ आदी नेत्यांची भेट घेणार आहेत तर उद्या कझाकस्तान बेलारुस मंगोलिया आणि ज्ञाणच्या राष्ट्रप्रमुखांशी ते चर्चा करतील भारत किर्गिझ व्यापार परिषदेचं उद्घाटनही मोदी संयुक्तरित्या करणार आहेत दोन दिवस चालणा या या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करतील प्रादेशिक सहकार्य आणि विकासाबाबत ते आपला दृष्टिकोन मांडतील वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते गुजरातला धडकण्याची शक्यता धूसर झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे मात्र हे वादळ पोरबंदर द्वारका आणि गिर सोमनाथ या किनारपट्टीलगतच्या भागातून वाटचाल करेल असं विभागानं सांगितलं आहे या वादळाचा परिणाम आता गुजरात किनारपट्टीवरच्या दहा जिल्ह्यांना जाणवत आहे आज दुपारपासून सौराष्ट्रामधे वादळीवा यासह मुसळधार पाऊस पडत आहे

मात्र या वादळाला तोंड देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न पुढे सुरुच राहतील असं गुजरातचे अतिरिक्त सचिव पंकजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं चक्रीवादळ वायू धडकणार असल्याच्या अफवांर जनतेनं विश्वास ठेवू नये असं म्हटलंय

किना यानजीक सखल प्रदेशात रहाणा या तीन लाख लोकांना या आधीच सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभे करण्याची योजना आखत आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात िझोचे प्रमुख के सिवन यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गगनयान प्रकल्पाच्या विस्ताराचाच भाग असेल यात कोणत्याही अन्य देशाचा सहभाग घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेटर व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वित्तीय आणि भांडवल बाजार क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत तिसरी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत भांडवल बाजार बँकेतर वित्तीय संस्था पर्यायी गुंतवणूक निधी आणि वित्तीय क्षेत्राशी संबंधीत विषयांवर चर्चा झाली

उत्पादन संवाद आणि आर्थिक सेवा या क्षेत्रात तसंच सीमापार विलीनीकरण आणि अधिग्रहणामुळे ही वाढ झाल्याचं अहवालात समोर आलं आहे

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधले संबंध अधिक मजबूत करण्याची चिछा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मोदी हे तो मुमकिन है या घोष वाक्याचा उल्लेख करत दोन्ही देशांतल्या नागरिकांमधल्या संभाव्य सहकार्याबाबत काय करता येईल याचा आपण विचार करत असल्याचं पॉम्पिओ यांनी सांगितल वॉशिंग्टन मधे आयोजित भारत अमेरिका व्यापार परिषदेच्या भारत विचार शिखर बैठकीत ते काल बोलत होते

मदत आणि बचाव पथकाचे सदस्य आज सकाळी अरुणाचल प्रदेशात लिपोजवळ दुर्घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी ही माहिती दिली

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक आर

भटनागर यांनी आज केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना काल जम्मू काश्मीरच्या अनंतनाग मधे झालेल्या दहशती हल्ल्याविषयी माहिती दिली

सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रतिहल्लयात एका दहशतवाद्यालाही ठार मारण्यात आलं होतं भारत आणि बांग्लादेशाने सीमा सुरक्षा दल आणि बांग्लादेश सीमा रक्षक दल यांच्या महासंचालकांच्या स्तरावरील बोलणी पूर्ण केली आहेत उभय देशांच्या प्रतिनिधींनी बनावट चलनावर नियंत्रण अमली पदार्थ व्यापार आणि गुरांची तस्करी या भारत बाग्लादेश दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील समस्यांविषयी ही बोलणी केली

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतले आतापर्यंतचे तीन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी मलेशियाकडे पाठपुरावा करणार असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली